शौर्यदिनाच्या निमित्तानं पवार यांनी आज सकाळी पेरणे फाटा इथल्या विजय स्तंभाला भेट देऊन अभिवादन केलं त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते या स्तंभाजवळची जागा ताब्यात घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या जागा खासगी मालकांच्या असल्या तरी त्यांना योग्य तो मोबदला देऊन जागांचं संपादन केलं जाईल असं सांग्रन विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी लागणार निधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख वंचित बहजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासह आंबेडकरी चळवळीतल्या अनेक अन्यायांनी विजयस्तंभाला अभिवादन केलं कोरेगाव भीमा इथल्या लढाईचा समावेश इतिहासाच्या पाठ्यप्स्तकामध्ये झाला पाहिजे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली त्यासाठी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहन चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं कोरोनामुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावली असली तरी ती अर्थव्यवस्था बदलण्यावाबत केंद्र आणि राज्य सरकारकडे कोणतीही योजना नसल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली पुणे शहराला मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करत असताना ग्रामीण भागातील पाणीप्रवठ्याकडेही लक्ष द्यावं लागेल यासाठी कोणतेही राजकारण न करता पुणे जिल्ह्यातले सर्वपक्षीय आमदार एकत्र बसुन निर्णय घेतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नम्रद केलं पुणे शहराच्या प्रर्व भागाला पाणीप्रवठा करणाऱ्या भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्पाचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते आज झालं त्या प्रसंगी ते बोलत होते

पुणे शहराची पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन यासाठी मुळशी धरणातून अतिरिक्त पाणी घेण्यावावत चर्चा सुरू आहे यातून मार्ग निघेल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला शहरांमध्ये पाण्याचा सुनियोजित वापर करणं गरजेचं असून मलनिःस्सारण प्रकल्प नदीस्धार प्रकल्प आणि पाण्याचा प्नर्वापर यावर काम करावं लागेल असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले

कोरोनावाधितांचे आकडे कमी होत असल्यानं पिंपरी चिंचवडमधल्या नेहरूनगर इथलं जंबो कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनानं घेतला आहे सध्या शंभर रुग्ण उपचार घेत असून त्यांना पुण्यातल्या ससून रुग्णालयात हलवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे त्यांना हलवणं शक्य झालं नाही तर याच सेंटरमध्ये उपचार सुरू राहतील मात्र नवीन रुग्ण दाखल करून घेतले जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे खडकी कँन्टोन्मेट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी आज नगरसेविका कार्तिकी हिवरकर यांची निवड झाली खडकी कँन्टोन्मेट बोर्डाच्या इतिहासात पहिल्यांदाच उपाध्यक्षपदी महिला सदस्याची निवड झाली आहे कार्तिकी हिवरकर आणि प्रजा आनंद या दोन्ही नगरसेविकांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर एम

कुमार यांनी मतदान घेण्याचा निर्णय घेतला त्यात हिवरकर यांना पूजा आनंद यांच्यापेक्षा अधिक मतं मिळून त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली प्ण्यातल्या भिडेवाड्याचं स्मारकात रूपांतर करण्याच्या मागणीसाठी अभिव्यक्ती काफिला आणि इतर संघटनांच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत